मुख्यमंत्रीपददेण्याचंआश्वासनबंददाराआडदिलंहोतं हामुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांचादावात्यांनीफेठळूनलावला

निवडणूकप्रचारातदेवेंद्रफडनवीसचपुन्हामुख्यमंत्रीहोतील अशीमाहितीदिलीजातहोती त्यावेळीशिवसेनेनंत्यावरआक्षेपकाघेतलानाही असासवालत्यांनीकेला

वैदकीयमहाविद्यालयांमधल्याजागावाढवल्याजातआहेत

कोरोनाकाळातसंपूर्णजगातभारतातचामृत्यूदरकमीहोता प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांच्यानेतृत्वाखालीदेशानेएकजू हीतकोरोनाचासामनाकेला

करदात्याकडून आलेला प्रत्येक पैसा अधिक संपत्ती निर्माण करण्यासाठी योग्यप्रकारे खर्च झाला पाहिजेअशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडली आहे मुंबईत केंद्रीय अर्थसंकल्प विषद करण्यासाठी मुंबई भाजपानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या अधिकाधिक परतावा मिळेल अशाच पद्धतीनं जनतेचा पैसा गुंतवला पाहिजे त्यासाठीच केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीकरणाचं स्पष्ट धोरण देशासमोर मांडलं आहे आजवरच्या प्रत्येक सरकारानं विविध सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे मात्र त्यात सुसूत्रता नव्हती मोदी सरकारनं प्रथमच यासंदर्भात सर्वंकष धोरण मांडल आहे यापुढे केवळ धोरणात्मक आणि सामरिक क्षेत्रातच सरकारी उद्योग असतील असं त्यांनी सांगितलं कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीतून बाहेर पडताना प्रगत देश अजूनही धडपडत आहेत त्याचवेळी भारतानं मात्र या संकार्तून बाहेर पडत पुन्हा उभं राहायचा मार्ग शोधला या सगळ्याचं श्रेय देशातल्या नागरिकांचं आहे आज भारत जगभरातल्या शंभरहून अधिक देशांना कोरोना लसींचा पुरवठा करतोय हे भारताच्या क्षमतांचं प्रतिविंब आहे असं त्या म्हणाल्या कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाले तरी उत्पन्नाचा मार्ग म्हणून नागरिकांवर कोविडसंबंधी उपकराचा भार लादायचा विचार सरकारनं कधीच केला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे जागतिक प झावर उदयाला येत असलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्द दस्तऐवज आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हा कें आहे ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते या अर्थसंकल्पात गावं गरीब जनता शेतकरी महिला युवक जेष्ठ नागरिक आणि व्यावसायिक या सर्वांचा विचार केला आहे पायाभूत सुविधांचा विकास रस्ते परिवहन संरक्षणापासून ते सुरक्षेपर्यंत भारताला अर्थशक्ती बनवण्याचा एक सुदृढ पायादेखील समाविष्ट केला आहे

महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पंचावन्नाव्या अधिवेशनाचं आज पुण्यात जावडेकर यांच्या हस्ते उद्वा जे झालं प्रसारमाध्यमाना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे मात्र त्यांनीही आपली जबाबदारी सांभाळून काम करावं असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं समाजात खोधी माहिती पसरवणं चांगलं काम नाही असं ते म्हणाले जावडेकर यांनी आपल्या जडणघडणीवरचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या असलेल्या प्रभावाचाही उल्लेख केला यावेळी जावडेकर यांनी कामाचा आनंद घेण्यासाठी काम करावं ही शिकवण आपल्याला विद्यार्थी परिषदेतूनचं मिळाल्याचं ते म्हणाले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भाई पोळे यांच्यासह विद्यार्थी परिषदेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते

भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची निवड झाली आहे सुर्यकांत महाडिक यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झालं होतं भारतीय कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताजी साळवी यांनी भारतीय कामगार सेनेला एका उंच स्तरावर नेऊन ठेवलं तो वारसा सुर्यकांत महाडिक यांनी पुढं नेला आपणही कर्मचाऱ्यांना न्याय देणारी संघ ्ञा आणि उद्योग जगला तर कामगार जगेल हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ब्रीद वाक्य घेऊन पुढं जाणार असल्याची प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी आकाशवाणीला दिली

त्यांचेनमुनेतपासणीसाठीप्रयोगशाळेतपाठवलेहोते

बाधितपक्ष्यांचीसुरक्षितरित्याविल्हेवा आवलीजाईलअसंजिल्हापशुसंवर्धनउपायुक्तसंजयविसावेयांनीसांगितलं नंदुरबारजिल्ह्यातनवापूरमध्येबर्डफ्लूचाप्रादुर्भावझाल्यानंतरमोठ्याप्रमाणातकोंबङ्यानष्टकेल्याजातआहेत

यापुरामुळेतपोवनपरिसरातल्यारैणीगावाजवळच्याऋषिगंगाजलविद्युतप्रकल्पाचंमोठंनुकसानझालंआहे याशिवायनदीपात्राजवळच्यागावांमधल्याघरांचहीनुकसानझाल्याचंवृत्तआहे भूरुखलनानंतरराष्ट्रीयआपत्तीनिवारणदल तसंचभारततिबे सीमापोलीसदलाचं तरभुस्खलनामुळेआलेल्यापुरानंप्रभावितझालेल्याहरिद्वारपरिसरात राष्ट्रीयआपत्तीनिवारणदलाकडूनबचावआणिमदतकार्यसुरुआहे

सध्यापुराचंपाणीश्रीनगरधरणातस्थिरावलंअसल्यानं धोकाकमीझालाअसल्याचंत्यांनीम्हालंआहे यादुर्घानेच्यापार्श्वभूमीवरराज्यसरकारलाशक्यतेसर्वसहकार्यकेलं जाईलअसंकेंद्रीयगृहमंत्रीअमितशहायांनीसांगितलं हवाईदलालासज्जराहण्याचा शाराहीदिलाअसल्याचंतेम्हणाले

व्यंकैय्यानायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीचिंताव्यक्तकेलीआहे

पार्पीलयांच्याअंत्यसंस्कारालाग्रामस्थांसहस्थानिकलोकप्रतिनिधीहीउपस्थितहोते

आजपहिल्याडावातल्याफलंदाजीसाठीमैदानातउतरलेल्याभारताचीफलंदाजीसुरवातीलागडगडली

मात्रचेतश्वरपुजारायाच्यासंयमीतरऋषभपंतच्याआक्रमकअर्धशतकीखेळीनंभारताचाडावसावरला

भारताच्यावतीनंजसप्रितबुमराहआणिआर

सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या वहागाव धिं हा अपघात झाला हे सर्वजण सिंधुर्दर्ग जिल्ह्यातले असल्याचं समजतं दरम्यान अपघाताची माहिती समजताच वहागाव परिसरातल्या ग्रामस्थांनी महामार्ग परिसरात धाव घेऊन जखमींना मदत कार्य करुन त्यांना रुग्णवाहिकेतून कराडला खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मुंबईत वाडिया रुग्णालयानं लहान मुलांच्या हृदय जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या वॉकेथॉनचं आज सकाळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झालं या वॉकेथॉनमध्ये तरुण आणि नागरिक हृदय जनजागृतीचे संदेश फलक हाती घेऊन सहभागी झाले होते त्यात महापौर पेडणेकर यांनीही भाग घेतला नरिमन पॅांध्ते मफतलाल क्लबपर्यंत ही वॉकेथॉन आयोजित केली होती वाडिया रुग्णालयानं लहान मुलांच्या हृदयासंबधी तपासणी समस्या आणि निदान एक आठवडा मोफत ठेवलं आहे